उद्या रॉजर फेडरर आणि अव्वल मानांकित नोवाक जोकोविच यांची लढत गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत

नवी दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात दोन दिवसीय स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली लोकसभा अध्यक्ष ओम विर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह संसदेतले विर अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं सर्वांनी यावेळी स्वच्छतेबाबत प्रतिज्ञाही घेतली देशाच्या प्रत्येक शहरात आणि गावात स्वच्छता राखणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितलं भारत आणि अमेरिके दरम्यानचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधले परस्पर व्यापारातले तणावातले मुद्दे दूर करण्याच्या दृष्टीनं उभय देशांमध्ये सहमती झाली आहे अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी खिस्तोफर विल्सन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव संजय चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अधिकाऱ्यांसोबत काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली अंतराळ क्षेत्रात पुढील टप्प्यात द्विपक्षीय सहकार्याबाबत काल भारत आणि रशिया यांच्यात नवी दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा झाली यात गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेबाबतही चर्चा झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाच्या अंतराळ संस्थेचे महासंचालक दिमीत्री रोगोजिन यांच्यात काल बैठक झाली भारतात अंतराळ विषयक यंत्रणांची निर्मिती करण्याच्या शक्यतेवर यावेळी भर देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल एका प्रसिद्दी पत्रकाद्वारे सांगितलं भारत पाकिस्तानमधल्या कर्तारपूर मार्गिकेसंदर्भातल्या तांत्रिक बाबींवर चर्चेची पुढली फेरी उद्या वाघा सीमा इथं होणार आहे कर्तारपूर मार्गिकेच्या तांत्रिक बाबी आणि वेगवेगळ्या शक्यतांबद्दल या वेळी बोलणी होईल गुरू नानकांच्या गुरुद्वारासाहिबमधे खास प्रसंगी भाविकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहता यावं याविषयी या चर्चेत समाधानकारक तोङगा निघेल अशी आशा नवी दिल्लीतल्या सूत्रांनी व्यक्त केली

सर्व राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे रुग्नालयांमध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासह जागतिक स्तरावर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील गुणोत्तराचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ही पदं भरण्यात येत आहेत

रुग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्याच्या दृष्टीनं एकसमान कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे त्याचप्रमाणे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत असं चौवे यांनी सांगितलं बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना सर्वोच्च न्यायालयानं गांभीर्यानं घेतलं आहे या घटनांच्या विरोधात संपूर्ण देशातून स्पष्ट आणि एकत्रित प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी न्यायालय मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे बालकांवरच्या लैंगिक अत्याचारांसंदर्भात वर्तमानपत्रांसह विविध प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्यांची दखल न्यायालय स्वतःडून घेईल असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सांगितलं बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात वरिष्ठ वकील व्ही गिरी यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली आहे याबाबत राज्यांना देण्यात येणारी मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना न्यायालयानं गिरी यांना केली आहे

या दहा वर्षात गरिबीच्या निर्देशांकात झालेली ही सर्वात वेगवान घसरण असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दिली आहे या अहवालानुसार स्वयंपाकाचं इंधन स्वच्छता आणि पोषणासारख्या क्षेत्रात भारतात लक्षणीय सुधारणा झाली आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानं गेल्या गुरुवारी जागतिक गरीबी निर्देशांक अहवाल जारी केला या अहवालात केवळ आर्थिक उत्पन्नावरून गरिबीची व्याख्या केलेली नाही तर असमाधानकारक आरोग्य आणि कार्य गुणवत्ता त्याचप्रमाणे हिंसेची शक्यता यासारखे मुद्दे गरिबीची व्याख्या ठरवताना लक्षात घेतलेले आहेत

पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे

ब्रह्मपुत्रा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यातल्या वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे पूर्यस्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे

मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल पूर स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत त्याचप्रमाणे काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत अशी माहिती आसामचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री भवेश कलिता यांनी आकाशवाणीशी दिली पश्विम बंगालमधे गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे जलपायगुडी आणि अलिपूरद्वार जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे तीस्ता रायधाका कराला जलधाका आणि इतर उपनद्यांची पात्रं फुगली आहेत दार्जिलिंग टेकड्या सिक्कीम आणि सिलिगुडी मार्गावर दरडी कोसळल्यानं वाहतूक कोलमडली आहे काही रस्त्यांवर पुलांची पडझड झाली असून पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणान झाला आहे बंगालच्या उत्तर भागात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे छत्तीसगडमध्ये अॅग्री बिजनेस इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्यात आलं आहे रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात केंद्रीय कृषी मंत्रालयानं या केंद्राची स्थापना केली कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी नवकल्पना कौशल्यासह व्यावसायिक विकासाचे धडे या केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहेत

केंद्रसरकारने प्रसिद्ध केलेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणात गणना झालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ग्रामविकास विभाग ही योजना राबवत आहे भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेवर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी चौकशी करणा या संसदीय समितीच्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ असं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे

अध्यक्ष मैत्रीपाल श्रीसेना यांनी या चौकशीची संभावना नाटक अशी करुन चौकशीला सामोरं जायला नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री विक्रम सिंघे यांनी हे निवेदन जारी केलंय विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात रॉजर फेडरर आणि अव्वल मानांकित नोवाक जोकोविच यांच्यात उद्या अंतिम सामना रगणार आहे

भारत ही जगातली केवळ सर्वात मोठी लोकशाही नाही तर जिवंत लोकशाही असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ

लंडनमधे माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी आयोजित केलेल्या धर्म आणि माध्यमं या विषयावरील जागतिक परिषदेत ते बोलत होते